ते काल मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते

शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातली काही मंत्रिपदं रिक्त आहेत ती या मंत्रिमंडळविस्तारात भरली जाण्याची शक्यता आहे खाजगी व्यापा यांसाठी तूरडाळ निर्यातीची मर्यादा चार लाख टनापर्यंत वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत असून खूल्या बाजारातून दोन लाख टन मसूर खरेदी करण्याची निर्देश नाफेडला दिले आहेत अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली क्वें झालेल्या आंतरमंत्रालय बैठकीत हा निर्णय झाला मोसमी पाऊस लांबल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं तूर डाळीची उपलब्धता वाढवणं आणि दरवाढ रोखणं हा यामागचा हेतू असल्याचं पासवान यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक सक्षमीकरणाच्या दृष्टीनं केंद्र सरकार येत्या पाच वर्षात पाच कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देणार आहे त्यात मॅट्रिकपूर्व मॅट्रिकोत्तर आणि गुणवत्ता आधारित शिष्यवृत्तींचा समावेश आहे

अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल नवी दिल्ली धिं एका बैठकीत ही माहिती दिली अल्पसंख्याक समाजात मुलींनी मधेच शाळा सोडण्याचं प्रमाण लक्षात घेऊन शिक्षण आणि रोजगाराची सांगड घातली जाईल त्यादृष्टीनं नावाजलेल्या शिक्षण संस्थांमधे तसे अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जातील असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा निवृत्तीवेतन म्हणून देण्यास शासन सकारात्मक असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सांगितलं राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्या विध्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गतविजेता ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे टाँटन ॐ आज दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल काल बांगला देश आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला पावसानं आतापर्यंत तीन सामन्यांवर पाणी ओतलं असून आजच्या सामन्यावरही पावसाचं संकट आहेच उद्या भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे